निवडणूक आयोगानंही सर्व आवश्यक तयारी पूर्ण केल्याचं दिल्लीचे मुख्य निवडणूक आयुक डॉ रणबीर सिंग यांनी सांगितलं

भारताच्या भेटीवर आलेले श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील राजपक्षे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचीही भेट घेणार आहेत राजपक्षे यांचं काल भारतात आगमन झालं त्यावेळी मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय शामराव धोत्रे यांनी त्यांचं दिल्ली विमानतळावर स्वागत केलं राजपक्षे यांचं आज राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात समारंभपूर्वक स्वागत केलं जाईल राजपक्षे राजघाट इथल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन त्यांना आदरांजली वाहणार आहेत आपल्या भारत भेटीदरम्यान ते वाराणसी सारनाथ बोधगया तिरुपती या ऐतिहासिक स्थळांनाही भेट देणार आहेत राज्यपक्षे यांनी श्रीलंकेचं प्रधानमंत्रीपद स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदाच भारताच्या भेटीवर आले आहेत

अतिरिक्त सत्र न्यायाधीश कृष्णकांत यांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेला सुरक्षा रक्षक महिपाल सिंह याने कृष्णकांत यांच्या पत्नी आणि मुलाला गोळी घालून ठार केलं होतं ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याचं सांगून अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुधीर परमार यांनी महिपाल सिंह याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी काल संध्याकाळी हैदराबाद मेट्रो रेल्वेवरच्या जुबली बस स्थानक ते महात्मा गांधी बस स्थानक या दुसऱ्या मार्गाचं उद्घाटन केलं हा मार्ग सुमारे पंधरा किलोमीटर लांबीच्या जुबली बस स्थानक ते फलकनुआमा मेट्रो मार्गाचा विस्तार आहे हा मार्ग सुरु झाल्यानं हैदराबाद आणि सिकंदराबाद या शहरांमधलं दळणवळण विकसित व्हायला हातभार लागला आहे

नवा मार्ग सुरु झाल्यानंतर हैदराबाद मेट्रो रेल्वे दिल्ली मेट्रो नंतर देशातली सर्वात मोठी मेट्रो रेल्वे ठरली आहे हैदराबाद मेट्रो रेल्वे मार्ग प्रकल्प हा खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राच्या भागीदारीतून तयार झालेला जगभरातला सर्वात मोठा प्रकल्प असल्याचंही मानलं जातं केरळमधल्या सबरीमला मंदिरातल्या भगवान अय्यप्पांच्या दागदागिन्यांची यादी आणि मूल्यांकन अहवाल तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यालयानं केरळ उच्च न्यायालयापे सेवानिवृत्त न्यायाधीश सी

रामचंद्रन नायर यांची नियुक्ती केली आहे या दागदागिन्यांसाठी पंडालम राज परिवारातल्या वेगवेगळ्या पंथांनी दावे केले आहेत केरळ सरकारचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एटर्नी जनरल के

सबरीमला मंदिर प्रशासनासंदर्भात एक मसुदा तयार करण्याकरता न्यायालयानं राज्य सरकारला चार आठवड्यांची मुदत दिली आहे केंद्रीय संरक्षण विभागाचा द्वैवार्षिक फ्लॅगशिप म्हणजेच अत्यंत महत्वाच्या उपक्रमांपैकी एक असलेल्या डिफेन्स एक्स्पोच्या उत्तर प्रदेशात लखनौ इथं भरलेल्या अकराव्या आवृत्तीचा आज समारोप होणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या समारोपाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील

चीन आणि हॉगकॉंग मध्ये दोन दशकांपूर्वी थैमान घातलेल्या सार्स या रोगामुळे मरण पावलेल्यांपेक्षा ही संख्या अधिक आहे

गेल्या डिसेंबर महिन्यात याच भागातून कोरोनाचा संसर्ग झाला होता

नोवेल कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी चीन आणि इतर संबंधित राष्ट्रांना दहा कोटी डॉलरचं अर्थसहाय्य देण्याची तयारी अमेरिकेनं दर्शवली आहे हे अर्थसहाय्य प्रत्यक्ष किवा बहूढेदेशीय संघटनांच्या माध्यमातुन दिलं जाईल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री माइक पॅम्पियों यांनी म्हटलं आहे

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली डायमंड प्रिन्सेस या प्रवासी जहाजावरच्या अनेक भारतीय कर्मचारी आणि प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून जपानमध्ये विलगीकरण कक्षात ठेवलं असून त्यापैकी कुणालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं चाचणीत निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी टोकियो मधल्या भारतीय दूतावासाच्या हवाल्यानं ट्विटरवरून दिली आहे देशभरात कुठेही नवा कोरोनाग्रस्त रुग्णं आढळलेला नाही असं केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदन यांनी सांगितलं आहे जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरच्या लाल चौक भागात गेल्या रविवारी झालेल्या हातबॉम्ब हल्ल्याच्या संदर्भात पोलिसांनी काश्मीर खोऱ्यातून तिघा संशयितांना अटक केली आहे हे तिघे जण जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचा संशय आहे अशी माहिती श्रीनगर चे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हसीब मुघल यांनी वार्ताहरांना दिली सर्वसामान्य जनतेमध्ये घबराट पसरवून दैनंदिन व्यवहार विस्कळीत करण्याचा हेतू या हल्ल्यामागे होता असंही त्यांनी सांगितलं या हल्ल्यात सी आर पी एफ या केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन जवान आणि चार नागरिक जखमी झाले होते तीन एक दिवसाच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज ऑकलंडमध्ये ईडन पार्क मैदानावर सुरू झाला असून भारतानं नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे

कोरोना विषाणू संसर्गाच्या उद्रेकाच्या पार्डभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महिला संघ या स्पर्धेत उतरणार नसल्याचं भारतीय बॅंडमिटन संघटनेनं स्पष्ट केलं आहे